आधारभूत किंमतीपेक्षा कमी दरानं तूर खरेदी करणा या व्यापा यांवर कारवाई केली जाईल अशी पणन मंत्री सुभाष देशमुख यांची माहिती

विजया बँक आणि देना बँकेचं बडोदा बँकेत विलीनीकरण करण्याच्या प्रस्तावाच्या विरोधात बँक कर्मचाऱ्यांच्या विविध नऊ संघटनांनी एकत्र येऊन हा संप पुकारला होता आठवडाभरात बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेला हा दुसरा संप होता

लातूरमधे बँककर्मचा यांनी या निर्णया विरोधात आज जोरदार निदर्शनं केली

आधारभूत किंमतीपेक्षा कमी दरानं तूर खरेदी करणा या व्यापा यांवर कारवाई केली जाईल असं पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी म्हटलं आहे

राज्यात आधारभूत किंमतीने तूर खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भातला प्रस्ताव पणन विभागानं केंद्राकडे पाठवला आहे लवकरच राज्यात आधारभूत किंमतीनं तूर खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार आहे शेतक यांनी आधारभूत किंमतीपेक्षा कमी दरात व्यापा यांना तूर विक्री करू नये असं आवाहनही देशमुख यांनी केलं आहे तूर विक्री करताना शेतक यांनी सातबारा उतारा व्यापा यांना देऊ नये असंही त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे

हरकत उल हर्ब ए इस्लाम या कार्यगटाच्या दहा जणांना राष्ट्रीय तपास संस्थेनं उत्तरप्रदेशातल्या अमरोहा आणि हापूड जिल्ह्यातून अटक केली आहे हापूर जिल्ह्यात बक्सर मशीदीतून मौलाना साकीब याला ताब्यात घेण्यात आलं आहे तर अमरोहा जिल्ह्यातल्या सैदपूर ओम्मा गावातून तीन भावांची चौकशी सुरु आहे राष्ट्रीय तपास संस्थेचे महानिरिक्षक अलोक मित्तल यांनी दिल्लीत ही माहिती दिली

आरोपी रीमोटवर आधारित बाँब बनवत होते अशी माहिती मित्तल यांनी दिली

विवाहीत मुस्लीम महिलांच्या हक्काचं संरक्षण करणारं आणि पतीच्या त्रिवार तलाक उच्चारणानंतर घटस्फोट द्यायला अटकाव करणारं हे विधेयक कायदामंत्री रविशंकर प्रसाद लोकसभेत मांडतील अशा रितीचा तोंडी घटस्फोट बेकायदेशीर ठरवून तो रद्दबातल ठरवण्यासाठीच्या सर्व तरतूदी या विधेयकात आहेत धूळे शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी अक्कलपाडा धरणातून थेट धूळे शहरात पाईपलाईननं पाणी आणण्याच्या योजनेला राज्याची मंजुरी मिळाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज धुळ्यात वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली

धुळे जिल्हा परिषद बरखास्त करुन प्रशासक नेमावा अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्याकडे केली आहे

महाराष्ट्रासह बहुराज्यीय कार्यक्षेत्र असलेल्या नाशिक मर्चंट को ऑफ बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे सिडकोतल्या राजे संभाजी स्टेडियम इथं आज सकाळी मतपत्रिकांचे गडे तयार केल्यानंतर मतमोजणी सुरू झाली या निवडणुकीत माजी सत्ताधान्यांचं प्रगती तसंच विरोधकांच्या सहकार आणि नम्रता या पॅनल मध्ये यंदा चुरशीची लढत आहे

आज मतमोजणीच्या तीन फेऱ्या होतील तर उर्वरित मतमोजणी उद्या होईल असं निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद भालेराव यांनी सांगितलं तीन फेऱ्यात निकालाचा कल बऱ्यापैकी स्पष्ट होईल असा अंदाज आहे

अमेरिकेतली राजकीय अनिश्वितता आणि जागतिक आर्थिक मंदीच्या भितीनं गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्यानं सकाळच्या सत्रात निर्देशांक तब्बल साडेतीनशे अंकांनी घसरला होता

राज्य ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत रत्नागिरीच्या लोकमान्य टिळक स्मारक मंदिर ग्रंथालयात हा ग्रंथोत्सव होणार आहे

संमेलनाचे मुख्य संयोजक के

गिर्हे यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली मराठा धनगर समजा पाटोपाठ कुंभार समाज देखील आरक्षणाच्या मागणी करिता रस्त्यावर उतरला असून आज गोंदिया जिल्ह्यात कुंभार समाजानं एनटी प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावं या मागणीसाठी गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणं आंदोलन केलं औरंगाबाद इथल्या सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळातर्फे पहिल्या डॉ भीमराव गस्ती प्रबोधन आणि डॉ रखमाबाई राऊत पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली मंडळाचे अध्यक्ष दिवाकर कुलकर्णी यांनी आज पत्रकार परिषदेत याची माहिती दिली

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर भारताचा सलामीचा फलंदाज हनुमा विहारी केवळ आठ धावा करून बाद झाला मात्र मयंक अगरवाल पर्दापणातच अर्धशतकी खेळी करत डावाला आकार दिला

येत्या दोन दिवसात राज्यभरात हवामान प्रामुख्यानं कोरडं आणि स्वच्छ सूर्यप्रकाश राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे